नेतृत्वातील महाविकास आघाडीच पहिलच अधिवेशन

नेते देवेद्र फडणवीस यांची मागणी

नागपूरात आज ढगाळ वातावरण काही भागात पावसाच्या सरी

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नागपूर इथं उद्यापासून सूरू होणार असून सहा दिवस चालणारे हे अधिवेशन म्ख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचं हे पहिलचं अधिवेशन आहे या अधिवेशनात प्रश्न उतराचा तास वगळण्यात आला आहे प्ररवणी मागण्या आणि शासकीय विधेयकं पारित करण्यावर सरकारचा भर राहणार आहे सरकारतर्फे आयोजित चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार ठाकून सरकार या अधिवेशनाबाबत गंभीर नसल्याचा आरोप केला या अधिवेशनामध्ये शेतक यांच्या प्रश्नावर विरोधी पक्ष सरकारला कोंडीत पकडण्याचे शक्यता असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी बोलताना सरकारला घेरण्यासाठी सर्व आय्धाचा अवलंब करणार असल्याचा सांगितलं त्यामुळे सताधारी पक्ष आणि विरोधक त्यांच्यात अधिवेशनात आरोप प्रत्यारोपाचा फैरी दिसून येणार आहे म्ख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृतवातील महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची मागणी करीत विराधी पक्ष नेते देवेद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमधील सहभागी पक्षांमध्ये विसंवाद असून सतेकरीता शिवसेनेनं लाचारी पत्कारल्याचा आरोप आज नागपूर येथे पत्रकार परिषदेत केला राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूर इथं होत असून अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर विरोधी पक्ष नेते आणि माजी म्ख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी आज भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट केली राज्य सरकारच्या कार्यशैलीवर टिका करतांना देवेद्र फडवीस यांनी शेतक याच्या प्रश्नावर सरकारला शेतक यांचा विसर पडला असून सरकार स्थापन झाल्या नंतर मंत्रीमंडळाच्या एकाही बैठकीत शेतक यांच्या कर्ज माफी बाबात निर्णय घेण्यात आलेला नाही

राज्य सरकार जाणीवपूर्णक राज्याच्या आर्थिक स्थीती बाबात श्रम पसरवत असून राज्याची आर्थिक स्थिती चांगली असून दिलेली आश्वासने पूर्ण करायची नसल्याने अश्या प्रकारचा देखावा निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप देवेद्र फडणवीस यांनी यावेळी करून मागच्या सरकारने घेतलेल्या निर्णयास हे सरकार स्थगीती देत असून त्यावेळी मंत्रीमंडळात घेतलेल्या प्रत्येक निर्णयास शिवसेनेच्या सदस्यांची मान्याता होती त्यामुळे आता शिवसेना त्याच निर्णयाला विरोध करीत असल्यचा आरोपही विरोधी पक्षनेत्यानी यावेळी केला

सावरकरांचा अपमान करणारांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांच्या सोबत चाहा पानाला आम्ही जावू इच्छित नसल्याचे सांगत आम्ही सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे देवेद्र फडणवीस यांनी सांगितले राज्यविधीमंडळाच्या अधिवेशनात सिंचनासह विदर्भातील सर्व प्रश्न आपण मांडणार आहे पण हे सरकार या अधिवेशनाबाबात गंभीर नसल्याचा आरोपही देवेद्र फडणवीस यांनी यावेळी केला मंबईच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून सुरक्षित मंबईसाठी तंत्रजानाचा अधिकाधिक वापर करायच्या सूचना म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस अधिका यांना दिल्या आहेत ते काल मंंबईत पोलिस आयुक्तालयात घेतलेल्या पोलिस अधिका यांच्या सुरक्षा आढावा बैठकीत बोलत होते यावेळी गुहमंत्री एकनाथ शिंदे मुंबईचे पोलिस आय्क्त संजय बर्वे उपस्थित होते

या यंत्रणेच्या माध्यमातून ग्न्हेगारी प्रवृत्तीवर कडक नजर ठेवण्याच्या स़चना मख्यमंत्र्यानी पोलिस अधिका यांना दिल्या आहेत

अहमदनगर जिल्ह्यातील सरदवाडी येथील तंत्रस्नेही शिक्षक रवी भापकर आणि राष्ट्रीय प्रस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ यांना हा प्रस्कार वितरित केला जाणार आहे

सरदार वल्लभभाई पटेल यांचा आज स्मृतीदिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निमित सरदार पटेल यांना आदरांजली अर्पण केली आहे त्यांचा देशसेवेसाठी त्याग पाहन प्रत्येकाला प्रेरणा मिळंत राहील असं मोदी यांनी एका संदेशात म्हटलं आहे

नागप्रात आज दपारनंतर वातावरण ढगाळ होऊन पावसाच्या सरी काही भागात पडल्या

अमरावती इथं देखील त्रळक पावसाची नोंद करण्यात आली विदर्भात अन्य ठिकाणी वातावरण कोरड राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे न्याय व्यवस्थेच्या निर्णयप्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करण्याबाबत विचार करायला हवा असं सरन्यायाधीश एस

बोबडे यांनी म्हटलं आहे काल नागपूरमधे उच्च न्यायालय वकील संघटनेच्या वतीनं माजी सरन्यायाधीश आर

लोढा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी बोबडे बोलत होते कृत्रिम ब्द्धिमतेच्या वापरानं सेंकदला दहा लाख शब्द वाचले जाऊ शकत असल्यानं प्रावे आणि कागदपत्रांच्या वाचनाचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढून न्याय प्रक्रिया सुलभ व्हायला मदत होईल असं ते म्हणाले मात्र मानवी ब्द्धीनं दिल्या जाणा या निर्णयप्रक्रियेला कृत्रिम ब्द्धिमता पर्याय ठरु शकत नाही असा ख्लासाही सरन्यायाधीश एस

बोबडे यांनी यावेळी केला

अर्जदाराकडे पदवी आणि प्रादेशिक भाषेतील प्रभूत्व तसंच संगणक संचालनाचं ज्ञान असणं आवश्यक आहे

पत्रकारिता आणि जनसंवाद विषयातील पदविका किंवा पदव्य्तर पदवी तसेच वृतांकन संपादन कार्याचा तीन वर्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे

विविध आंदोलनात दगडफेक तसंच अन्य बेकायदेशीर कारवायांमधल्या किशोरवयीन बालकांच्या वापर आणि सहभागांबद्दल राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगानं सर्व राज्यांच्या पोलिस महासंचालकाना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी केल्या जाणा या काही आंदालनामधे दगडफेक तसंच इतर बेकायदेशीर कारवायांमधे बालकांचा वापर केला जात असल्याचं निदर्शनाला आल्याचं आयोगानं म्हटलं आहे

टोलनाक्यांवर स्वयंचलित पदधतीनं टोल भरणारी फास्टॅग यंत्रणा आजपासून सर्व वाहनांसाठी अनिवार्य होणार आहे सकाळी आठ वाजल्यापासून ही यंत्रणा कार्यरत झाली आहे

गॅस कटरने एटीएम फोडणारी आंतरराज्यीय टोळीला यवतमाळ पोलिसांनी उघडकीस केला आहे

तत्पूर्वी नाणेफेक जिंकूण वेस्ट इंडीजनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला भारतातर्फे सलामीची जोडी आर जी शर्मा आणि के

राह्ल विशेष कामगिरी न करता तंबूत परतले त्यानंतर एस

अय्यर आणि आर

पंत यांच्या जोडीनं धावसंख्येला आकार दिला वेस्ट इंडीजतर्फे पोलाई नं एक तर जोसेफ आणि क्वाट्रेलनं प्रत्येकी दोन गडी बाद केले